सर्वपक्षीय दिग्गजांच्या उपस्थितीत शासकीय इतमामानं अंत्यसंस्कार क्रिकेट विजयाची वाट दाखवणा या अजीत वाडेकरांना अखेरचा निरोप महाराष्ट्राला पावसाचा दिलासा पण केरळमध्ये थैमान वाजपेयीः कविमनाचं अजातशत्रू नेतृत्व म्हणून काळावरही आपली सूवर्णमुद्रा उमटवणारे देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या पार्थिव देहावर काल संध्याकाळी पाच वाजता नवी दिल्लीतील स्मृतीस्थळ इथं संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले शोकाकुल झालेल्या लाखो लोकांच्या उपस्थितीत अटलजींच्या मानसकन्या नमिता भट्टाचार्य यांनी मुखाग्नी दिला आणि लौकिकार्थानं देशातील अटलपर्वाची सांगता झाली यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व सदस्य माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग राहुल गांधी असे इतर पक्षीय नेते सर्व राज्यांचे राज्यपाल मुख्यमंत्री दक्षिण आशियायी देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते त्यापूर्वी काल सकाळी त्यांचा पार्थिव देह भाजप मुख्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला होता

तिथूनच अंत्ययात्रा स्मृतीस्थळाकडे रवाना झाली ऐकूया याबाबतचा हा विशेष वृत्तांत जननायकाला अखेरचा निरोप देण्यासाठी काल दिल्लीत जनसागर लोटला होता भाजपाच्या मुख्यालयातून दुपारी अंत्ययात्रा निघाली फुलांनी सजवलेल्या गाडीवर अटलजींचं पार्थिव शरीर होतं कवीमनाचा अजातशत्रू नेता अज्ञाताच्या प्रवासाला निघाला डोळे पाणावले भावना अनावर झाल्या आसमंतात शब्द निनादले भारत माता की जय अटलजी अमर रहे समोर शोकधून वाजवत शिस्तीत चालणारे लष्कराचे जवानआणि मागे पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपा अध्यक्ष अमीत शहा अनेक भाजपा नेते मंत्री निःशब्दपणे चालत राहिले पाठीमागे होता जनांचा प्रवाह फुलं उधळत घोषणा देणारा आक्रंदणारा ज्यांनी कधी अटलजींची कारकीर्द अनुभवलीच नाही अशा विशीतल्या तरुणांसाठी अटलजी म्हणजे दंतकथाच पण आपल्या या कथानायकाच्या अंत्ययात्रेतली तरुणाईची उपस्थिती लक्षणीय होती देशाच्या कानाकोपर्यातली माणसं आली होती घरातलीच वंदनीय अशी वडिलधारी व्यक्ती गमावल्याचं दुःख उरात घेऊन संध्याकाळी अंत्ययात्रा स्मृतीस्थळावर पोहोचली मंत्रोच्चार सुरू झाले निरोपाची वेळ आली स्थलसेना वायुसेना नौसेनेच्या वतीनं पुष्पचक्र अर्पण करण्यात आली मान्यवरांनी अखेरचा निरोप घेतला पुन्हा एकदा शोकधुन वाजली घोषणा निनादल्या बंदुकीच्या फैरी झडल्या देशभक्तीची आग उरात घेऊन जगलेला लोकशाहीचा योद्वा अग्नीपंख लेऊन दिगंताच्या प्रवासाला निघाला अनावर भावनांचा बांध फुटला घोषणा मूक झाल्या परतीच्या वाटेवर निःशब्द माणसांच्या मनात असेल वेडी आशा अटल शब्द खरे ठरावे

बाईटश्रद्वांजली वाजपेयी यांचा आदर्श समोर ठेवून आज राजकीय क्षेत्रात स्थिरावलेल्या मान्यवरांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा देत त्यांना आदरांजली अर्पण केली एका स्वतंत्र राजकीय संस्कृतीचे निर्माते म्हणून वाजपेयी यांचा गौरव करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले त्यांच्याकडून सातत्यानं आम्हाला प्रेरणा मिळत आली आहे

देशामध्ये देशाचे पंतप्रधान म्हणून एक राजकीय नेते म्हणून एका राजकीय संस्कृतीची निर्मिती ही अटलजींनी केली त्यामुळे अशा प्रकारची व्यक्ती आपल्यातून निघून जाणे ही केवळ पक्षाची हानी नाही ही देशाची हानी आहे

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सामान्य जनतेचा विचार करणारा नेता अशा शब्दात वाजपेयी यांचा गौरव केला

उत्तम साहित्यिक कवी लेखक आणि वक्ते अजोड पण त्याहीपेक्षा देशाचा सामान्य जनतेचा विचार करणारे आणि सर्वांना सामावून घेणारी फार मोठी ताकद त्यांची होती एक अतिशय विचार करणारा फार मोठा नेता आपण गमावला

वाजपेयी यांच्या धोरणात्मक निर्णयांच्या योगदानाचा उल्लेख करताना भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार डॉ विनय सहस्रबुद्धे म्हणाले राजकीय क्षेञाच्या शुध्दीकरणासाठी भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी राज्यसभेची निवडूक त्यांनी पारदर्शी केली आणि मंञीमंडळाच्या संख्येवर निर्बंध आणले त्याचबरोबर घटनेच्या अंमलबजावणीचे परीक्षण करण्यासाठी एका आयोगाची नियुक्ती केली तीन स्वतंञ राज्यांची निर्मिती केली अशी अनेक महत्त्वांची कामं अटलजींच्या नावावर जमा आहेत

चीन रशिया अमेरिका जपान पाकिस्तान आणि नेपाळसह विविध देशांनीही वाजपेयी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना आदरांजली वाहिली आहे सभाः अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी काल राज्य शासनातर्फे मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात एका विशेष सभेचं आयोजन करण्यात आलं होतं राज्य मंत्रिमंडळातील सर्व मंत्री अधिकारी वर्ग यावेळी उपस्थित होते वाडेकर भारतीय क्रिकेटच्या सुवर्णकाळाचे शिल्पकार क्रिकेट संघाचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांच्या पार्थिव देहावर काल दूपारी मुंबईतील शिवाजी पार्क इथल्या स्मशानभूमीत संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले

त्यापूर्वी वाडेकर यांचा तिरंगी ध्वजात लपेटलेला पार्थिव देह त्यांच्या वरळी इथल्या निवासस्थानामधून दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्यावर नेण्यात आला

भारतीय क्रिकेट संघाच्या विजयाची पताका सर्वप्रथम सातासमुद्रापार फडकविणारे कर्णधार म्हणून वाडेकर यांचं योगदान अविस्मरणीय आहे निधनः शिवसेनेचे माजी खासदार राजाभाऊ गोडसे यांचं आजारपणामुळे काल नाशिक इथं खासगी रुग्णालयात निधन झालं

पालखी आषाढी वारी आटोपून संत श्री संत गजानन महाराजांची पालखी पंढरपुरहुन शेगावात दाखल झाली आहे श्रींच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती खामगाव इथं श्रींच्या चरणी अभिषेक करण्यात आला लोकार्पण वर्धा शहरातील नगर पालिकेच्या जलतरण तलावाचं लोकार्पण गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या हस्ते काल करण्यात आलं शहरातील सिव्हील लाईन परिसरात नगरपालिकेच्यावतीने या जलतरण तलावाची निर्मिती करण्यात आली आहे पाऊसः बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसात झालेल्या पावसानं कपाशी सोयाबीन पिकं वाचली असून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे त्यामुळे शेतकरी पुन्हा जोमानं शेतीच्या कामाला लागला आहे नाशिक शहरात गेल्या तीन ते चार दिवसांपासून संततधार सुरू असून जिल्ह्यातही सर्वदूर पाऊस झाला आहे

तर दारणा धरणातून विसर्ग सुरु करण्यात आला आहे

कुंडलिका नदीवरील रामतीर्थ बंधारा भरून वहात असून काही भागात नदी नाल्यांना पूर आला आहे

हजारो नागरिक अजूनही विविध ठिकाणी पुरात अडकले आहेत पूर्यस्त भागात लष्कराच्या विविध तुकड्या युद्ध पातळीवर अहोरात्र मदत आणि बचावकार्य करत आहेत वार्तापत्रः माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या अंत्यसंस्कारांच्या थेट प्रक्षेपणामुळे पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र काल आकाशवाणीवरून प्रसारित होऊ शकलं नाही